या अब्जावधी डॉलर्सच्या कराराबाबतचा निर्णय प्रक्रियेविषयी शंका घेण्याचं काही कारण दिसत नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठांन म्हटलं आहे कोणाही व्यक्ती किंवा खाजगी कंपनीच्या फायदयासाठी हा निर्णय झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचंही पीठानं म्हटलं आहे देशाला लढाऊ विमानांची गरज आहे या विमानांच्या खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही विमानांच्या किमतींची तुलना करण्याचं न्यायालयाचं काम नाही असंही पीठानं म्हटलं आहे खरेदी प्रक्रियेत सहभागी असणा या दोन्ही भागीदारांनी सर्व मुद्दे स्पष्ट केले आहेत

तेव्हा कोणीही याबद्दल प्रश्र उपस्थित केले नाहीत याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच राफेल प्रकरणी संयूक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी करत काँग्रेसचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागी जमा झाले त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत भाजपा सदस्यांनी काँप्रेस या प्रश्नी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राफेल व्यवहाराबाबत सरकारवर बिनबुडाचे आरोप केले आहेत त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असं संसदेचे कामकाज मंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले अण्णा दुम्रकचे सदस्य कावेरी नदीवरच्या धरणप्रश्री तेलगूदेसमचे सदस्य आंध्रप्रदेशाला वित्तीय लाभ देण्याच्या मुद्यावरुन गदारोळ करत होते त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेत भाजपा सदस्यांनी राफेल व्यवहार प्रकरणी काँग्रेस आणि राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या विरोधात घोषणाबाजी केली

अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं आरोग्य आणि कूटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यातली शेती गाव तळं जलसंपदा माती परीक्षण या कामासाठी इसरो उपग्रह छायाचित्रं आणि इतर माहिती नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला देणार आहेत यासंदर्भात झालेल्या कराराच्या वेळी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी तसेच इसरोचे मुख्य महाव्यवस्थापक उदय राज डॉक्टर एस व्ही सी कमेश्वर राव तसंच इतर अधिकारी आणि या प्रस्तावाची कल्पना मांडणारे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते देशात अशा प्रकारे जिल्हा स्तरावर माहितीचं आदान प्रदान करणारा हा इसरोचा पहिलाच करार आहे त्यातून नियोजनात पारदर्शकता आणि अचूक माहिती तसेच छायाचित्रं उपलब्ध होणार आहेत

रिझर्व्ह बँकेच्या निर्णय प्रक्रियेत केंद्रिय मंडळाची भूमिका हा आजच्या बैठकीत चर्चेचा मुख्य विषय राहिला देशाची सध्याची आर्थिक स्थिती आणि जागतिक तसंच देशातर्गत आर्थिक आव्हानं याचा आढावाही बैठकीत घेण्यात आला रोख रकमेचा ओघ चलन व्यवस्थापन आणि वित्तीय साक्षरता या विषयी बैठकीत चर्चा झाली आरबीआयचे माजी गर्व्हनर डॉक्टर उर्जित पटेल यांच्या कामाबद्दल बैठकीत गौरवोद्वार काढले

ज्ञानपीठ निवड समितीनं घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्रसिद्ध साहित्यीक विचारवंत आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा रे या निवड समितीच्या अध्यक्षा आहेत

ऐतिहासिक घटना आणि आधुनिकतेची सांगड हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य असल्याचं भारतीय ज्ञानपीठ समितीनं म्हटलं आहे द्ष्काळ मदत जयदेवी सूनील महाराष्ट्रातल्या दृष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीनं मदत मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली राज्याच्या या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तृता यांचा रोमांच आणि हेलिकॉप्टरमध्न महाराजांच्या अश्वारुढ पृतळ्यावर पृष्पवृष्टी धाड्सी खेळांच प्रात्यक्षिक ही या सोहळ्याची वैशिष्ट्य आहेत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते आई भवानी मातेची पूजा बांधण्यात आली

एका घरात शॉर्ट सर्किटनं ही आग लागली असा कयास आहे आगीमुळे घरातील सिलेंडरचा देखील भडका उडाला

अलीम वकील यांची निवड झाली आहे येत्या चार ते सहा जानेवारी दरम्यान पुण्यात हे संमेलन होणार आहे हवामानआयएमडीप्रज्ञा दक्षिण मध्य महाराष्ट्रातलं किमान तापमान काल सरासरीपेक्षा खूपच जास्त होतं मराठवाड्यातही ते लक्षणीयरीत्या अधिक होतं

दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उद्यापर्यत पावसाची शक्यता आहे राज्यात इतरत्र येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे